कोविड पश्चात काळातील संधी आणि आव्हानांसाठी सज्ज होण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भारत इटली द्विपक्षीय चर्चेदरम्यान प्रतिपादन

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन यांच्याकडे मोठी आघाडी

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था

पतप्रधान मोदी आणि त्यांचे इटलीचे समपदस्थ ज्युसेपे काँटी यांच्यात झालेल्या भारत इटली आभासी शिखर परिषदेअंतर्गत झालेल्या चर्चेवेळी मोदी यांनी हे प्रतिपादन केलं संपूर्ण जगानं कोविड पश्वात स्थिती आत्मसात करण्यासाठी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि आव्हानांसाठी सज्ज होण्याची आवश्यकता असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेला सुरुवात करताना सांगितलं

अमेरिका निवडणक अमेरिकी अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीचे निकाल सर्वांची उत्सुकता ताणणारे ठरत आहेत

बायडन यांच्या पक्षानं रिपब्लिकनांचा बालेकिल्ला असलेल्या जॉर्जिया राज्यात आघाडी मिळवली आहे पेनसिल्वानिया अरिझोना नॉर्थ कॅरोलिना आणि नेवाडासारख्या काही प्रमुख राज्यातील मतमोजणी अद्याप सुरु आहे पेनसिल्वानिया राज्यात ट्रंप यांचा पक्ष किरकोळ आघाडी मिळवून आहे

वाल्मिकी नगर लोकसभा जागेच्या पोट निवडणुकीचं मतदानही उद्याच होणार असून त्यामध्ये सात उमेदवार रिंगणात आहेत

मुख्य निवडणूक अधिकार एच

इथं कडक सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिरिक्त सैन्य दलं तैनात करण्यात आली आहेत रोपॅक्स पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी गुजरातमधल्या हझिरा ते घोघा दरम्यानच्या रोपॅक्स फेरी सेवेचं तसंच हाझिरा इथल्या रोपॅक्स टर्मिनलचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन होणार आहे ही सेवा म्हणजे देशाच्या आर्थिक विकासासाठी जलमार्गांचा वापर करण्याच्या सरकारच्या योजनेतलं महत्त्वाचं आणि मोठं पाऊल आहे

ध्वनी व्होएज सिम्फनी नावाच्या तीन डेकच्या भव्य जहाजाद्वारे रोपॅक्स फेरीसेवा उपलब्ध होणार आहे हजिरा ते घोघा दरम्यानच्या या जलवाहतुकीचे अनेक फायदे होणार आहेत

परिणामी इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होण्याबरोबर वाहनांच्या देखभालीचाही खर्च वाचू शकेल या बोटीच्या दर दिवशी हजिरा ते घोघा अशा तीन फेऱ्या होणार आहेत

या जलमार्गामुळे मालमोटार चालकांना रस्त्यावरून प्रवास करताना होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीचाही त्रास कमी होईल रस्त्यावरील वाहनांची वाहतूक कमी झाली तर कार्बन उत्सर्जनाचं प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होणार आहे

गुजरातमधील निसर्ग तसंच धार्मिक पर्यटनालाही रोपॅक्समुळे मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे

याबाबत सविस्तर माहिती

नवी दिल्लीहून दिपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

काल या मोहिमेबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली

मात्र युरोपमध्ये ज्याप्रकारे दुसरी लाट येते आहे ते पाहता आपण अधिक काळजी घेण्याची गरज आहे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी डिसेंबरमध्ये परत एकदा ही मोहीम राबवावी असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं कळवलं आहे रोबो माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगाच्या तुलनेत भारत आणि महाराष्ट्र कुठेही मागे नाही

सध्या हा रोबोट नागपुरात ठेवण्यात आला असून त्याचं ई उद्घाटन मान्यवरांच्या ऑनलाईन उपस्थितीत झालं रुग्णालयं हॉटेल्स व्यावसायिक जागा यासारख्या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी या रोबोटचा उपयोग होईल असं सामंत यावेळी म्हणाले वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही या रोबोटची मुख्य वैशिष्ट्यं आहेत उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशात ई कोविड केअर सपोर्ट नेटवर्क ही प्रणाली अत्यंत यशस्वी ठरली आहे या प्रणालीमुळे कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण ठेवण्यास तसंच कोरोना बाधितांवर अधिक चांगल्या पद्धतीनं उपचार करण्यास मदत झाली आहे

या प्रणालीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर्स चिंताजनक प्रकृती असलेल्या कोविड रुग्णांवर उपचार करण्याबाबत मार्गदर्शन करतात आतापर्यंत अशा तीन हजारांहून अधिक कोविड रुग्णांना या प्रणालीच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ला देण्यात आला आहे

मुख्यमत्री बी एस येडीयुरप्पा यांच्या उपस्थितीत आज बंगळुरु इथं हा करार करण्यात आला

येडीयुरप्पा यांनी दिवाळीच्या सणात फटाके फोडण्यावर आज बंदी जाहीर केली कोरोनाची साथ आणि हवेचं प्रदूषण यांच्यामुळे फटाक्यांची विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आज त्यांनी बंगळुरु इथं यासंदर्भात चर्चा केली प्रकाश जावडेकर राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतातील हवेच्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्व उपाय करत असल्याचं पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे याकामी सर्व शक्य ते तंत्रशास्त्रीय उपाय लागू केले जातील असं ते म्हणाले हवेच्या गुणवत्तेचं व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र सरकारनं स्थापलेल्या आयोगाचे अध्यक्ष एम एम कुट्टी असतील अशी माहिती त्यांनी दिली हा आयोग इतर राज्यांसोबत राजधानी दिल्ली आणि परिसरातील प्रदूषण थांबवण्यासाठी काम करेल असं जावडेकर म्हणाले

एलएनजी एलएनजी म्हणजे द्रवरूप नैसर्गिक वायू इंधनाचे लाभ ग्राहक आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक जनजागृती मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय पेट्रोलियम आणि खनिज वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली या क्षेत्राशी संबंधित विविध हितसंबंधी गटांसमवेत आयोजित एलएनजी वाहतुकीचे इंधन या विषयावरील वेबिनारमध्ये ते आज बोलत होते एलएनजी हे भविष्यातलं इंधन आहे ते तुलनेने स्वस्त असून त्याचे इतर फायदेही लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली हे स्वस्त इंधन असल्यामुळे अनेक ग्राहक त्याकडे आकर्षित होऊ शकतात आणि जर त्याचा योग्यप्रकारे प्रसार आणि प्रचार केला तर त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असं प्रधान म्हणाले काश्मीर चकमक काश्मीरच्या दक्षिण भागातल्या पुलवामा जिल्ह्याच्या पंपोर भागातल्या लालपुरा या गावात आज सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले लालपुरा गावात दहशतवादी असल्याची खबर मिळाल्यानं सुरक्षा दलांच्या संयुक्त तुकड्यांनी काल संध्याकाळपासून तिथं शोधमोहीम सुरू केली होती या तुकड्या संशयित ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला त्याला प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले